या अधिवेशनाच्या निमित्तानं आज सकाळी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षाच्या नव्या झेंड़याचं अनावरण केलं मनसेचा नवा झेंडा भगव्या रंगाचा असून त्यावर शिवरायांची राजम्द्रा आहे या अधिवेशतानाच राज ठाकरे यांचे प्त्र अमित ठाकरे यांची मनसेच्या नेतेपदी निवड करण्यात आली तसंच त्यांच्या राजकारणातल्या प्रवेशाची औपचारीक घोषणाही करण्यात आली या अधिवेशनासाठी राज्यभरातून असंख्य कार्यकर्ते आले आहेत अधिवेशनासाठी आलेल्या कार्यकर्त्यांना संबोधित करण्यासाठी राज ठाकरे नुकतेच अधिवेशनाच्या ठिकाणी दाखल झाले मनसेनं आपलाझेंडा बदलल्याच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आपल्या भाषणातून नेमकी काय भूमिका मांडतात याबददल राजकीय वर्गात मोठी उत्स्कता असल्याचं चित्र आहे देशाला स्धारित नागरिकत्व कायदा किंवा राष्ट्रीय नागरिकता नोंदणी प्स्तिकेची गरज नसून राष्ट्रीय बेरोजगार नोंदणीची गरज आहे अशी टिप्पणी महाराष्ट्र प्रदेश य्वक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी केली आहे

आर यूला पाठिंबा देऊ शकतील असंही तांबे यांनी सांगितलं आहे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज सकाळी मंत्रालयात पोलीस अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली

टी आय च्या वृतात म्हटलं आहे शेतकरी बांधवांना अडचणी मांडण्यासाठी विविध योजनांची माहिती मिळावी याकरिता हक्काचं व्यासपीठ मिळावं यासाठी ताल्का जिल्हा पातळीवरील कृषी कार्यालयात शेतकरी सन्मान आणि मार्गदर्शन कक्ष सुरु करण्यात आला आहे या मोहिमेचा प्रारंभ रायगड जिल्ह्यातील अलिबाग इथून कृषीमंत्री दादा भ्से यांच्या हस्ते करण्यात आला

राज्य सरकारनं जाहीर केलेल्या जोतिराव फ्ले शेतकरी कर्जम्क्ती योजनेचा लाभ घेण्यासाठी जालना जिल्ह्यातल्या पात्र शेतकऱ्यांनी आपलं बँक खातं आधार क्रमांकाशी संलग्न करावं असं आवाहन जिल्हा प्रशासनानं केलं आहे सतत दृष्काळाशी सामना करत असलेल्या मराठवाड्यातल्या पाण्याच्या समस्येकडे राज्य शासनानंचं लक्ष वेधून घ्यावं यासाठी येत्या सोमवारी औरंगाबाद विभागीय आय्क्त कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करण्याचा इशारा भाजपानं दिला आहे प्रदेश भाजपाच्या गाभा समितीची आज मुंबईत बैठक झाली पंकजा मुंडे या उपोषण आंदोलनाचं नेतृत्व करतील असं या बैठकीत ठरल्याचं भाजपाचे आमदार स्जितसिंह ठाकूर यांनी बैठकीनंतर बातमीदारांना सांगितलं शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आज राज्यभरात साजरी करण्यात आली राज्यभरातून आलेल्या असंख्य शिवसैनिकांनी मुंबईत दादर इथं शिवाजी पार्क इथल्या बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळावर भेट देऊन अभिवादन केलं

बाळासाहेबांच्या जयंतीनिमीत चंद्रपूर अमरावती गडचिरोली नांदेड वाशिम या जिल्ह्यांसह राज्यभरात अनेक ठिकाणी विविध कार्यक्रम आयोजन केलं होतं वृद्धाश्रमात वृद्धांना कपडे वाटप शालेय विदयार्थ्यांना साहित्य वाटप रुग्णांना फळं आणि बिस्कीटं वाटप रक्तदान शिबीर मोटारसायकल रॅली अशा प्रकारचे उपक्रम आयोजित करून ठिकठिकाणच्या शिवसैनिकांनी बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी केली

त्यानिमित देशभर विविध कार्यक्रमाचं आयोजनहीकरण्यात आलं आहे राष्ट्रपती रामनाथ कोविंद उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायड् आणि प्रधानमंत्री नरेंद्रमोदी यांनी नेताजींना आदरांजली वाहिली सर्वाधिक लोकप्रिय राष्ट्रीय नेते म्हणून जनमानसात सुभाषचंद्रबोस यांचं स्थान कायम आहे असं राष्ट्रपतींनी ट्विटर संदेशात म्हटलं आहे राज्यभरातही सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमीतअनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं जालना आणि जळगावात जिल्हाधिकारी कार्यालयात नेताजी सुभाषचंद्रबोस यांच्या प्रतिमेला प्ष्पहार अर्पणकरुन सुभाषबाबंना अभिवादन करण्यात आलं नायलॉन किंवा इतर कृत्रिम पदार्थापासून बनवलेल्या मांज्यावर घातलेल्या बंदीच्या अंमलबजावणीबाबतचा संमती अहवाल सादर करायचे आदेश राष्ट्रीय हरित लवादानं आज केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाला दिले मंडळानं हा अहवाल तीन महिन्यात सादर करावा असं लवादाचे अध्यक्ष न्यायमूर्ती आदर्श कुमार गोयल यांनी म्हटलं आहे

लवादानं बंदी घालण्याचा आदेश देऊनही या प्रकारच्या मांज्याचं उत्पादन विक्री आणि सर्रास वापर होत आहे असं निरिक्षण हरित लवादानं यावेळी नोंदवलं

जागतिक बाजारात समभागांच्या विक्रीचा जोर असूनही मुंबई शेअर बाजारात आज तेजीचं वातावरण दिसलं इन्फोसिस एल अँड टी तसंच स्टेट बँकसारख्या महत्वाच्या संस्थांच्या समभागांच्या किमतींत आज वाढ झाली

उस्मानाबाद जिल्ह्यातले राजकीय नेते शिवाजीराव चाल्क्य यांचं हृदयविकारानं आज द्रपारी उमरगा इथं निधन झालं

उस्मानाबाद जिल्हयातल्या राजकीय शैक्षणिक आणि सहकार क्षेत्रावर अनेक वर्ष प्रभाव राहिला किल्लारी साखर कारखान्याच्या संचालक पदापासून विविध संघटानांचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिलं औरंगाबाद जिंतूर या राष्ट्रीय महामार्गावर एक ट्रेलर ट्रक आणि द्चाकीचा समोरासमोर धडक झाल्यानं द्चाकीवरच्या दोघांचा मृत्यू झाला औंढा तालुक्यातल्या गोळेगावजवळ आज द्पारी हा अपघात झाला ध्ळ्यात मुंबई आग्रा महामार्गावरच्या कुंडाणे फाट्याजवळ आज सकाळी एका भरधाव ट्रकनं मोटर सायकलला धडक दिल्यानं मोटर सायकलस्वाराचा जागीच मृत्यू झाला नंद्रबार जिल्ह्यात नंद्रबार नवापूर रस्त्यावर बिजगावा इथल्या शिवणनदीच्या प्लावरुन आज एक रिक्षा थेट नदीपात्रात कोसळ्यानं तीन जण गंभीर जखमी झाले

भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर विश्वजीत कदम यांच्या हस्ते या योजनेचं उदधाटन होईल वेगवेगळ्या ग्रन्ह्यांत अटकेत असलेला कृख्यात गंड एजाज लकडावाला याला मुंबई पोलीसांच्या गुन्हे शाखेनं आज महानगर न्यायदंडाधिकारी न्यायालयात हजर केलं

संपूर्ण राज्यात काल दिवभरात हवामान कोरडं होतं मध्य महाराष्ट्राच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय वाढ मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागात लक्षणीय वाढ कोकणाच्या काही भागात तसंच मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या उर्वरित भागात किंचित वाढ दिसून आली उर्वरित राज्यात किमान तापमान सरासरीच्या जवळपास होतं

येत्या दोन दिवसात राज्यभरात हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे